मुंबई कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिके दोन जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे लसीकरणाची पूर्वतयारी राज्यात सुरू असुन यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने तयार केलेल्या को विन अॅापमध्ये आत्तापर्यंत सात लाख खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती नमूद केली आहे यात आणखी तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे राज्यात जवळपास दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाचे आयुक्त डॉ

रामास्वामी यांनी दिली पंजाब गुजरात आसाम आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत लसीकरणाची प्रात्यक्षिके आज आणि उद्या घेण्यात येणार आहेत लशीच्या साठवणुकीसाठी शीतसाखळी निर्माण केली जात असून आरोग्य विभागाच्या मुंबई पुणे ठाणे औरंगाबाद लातूर नागपूर कोल्हापूर अकोला अशा प्रमुख विभागीय केंद्रांमध्ये मोठय़ा शीतपेटय़ा दाखल झाल्या असून बसविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे लसीकरण कसे होईल याची प्रात्यक्षिके राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात येतील

यातील दहा हे पालिका आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात बसविण्यात येणार असून अन्य लसीकरण करण्यात येणाऱ्या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात लावले जातील असं पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितलं अहमदाबाद भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम दिसून आले नाहीत असे वरिष्ठ डॉक्टरांनी रविवारी सांगितले

दरम्यान स्वयंसेवकात कुठलेही वाईट परिणाम दिसून आले नाहीत असे क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ किरण रामी यांनी सांगितले

त्यांना लसीकरणाचे वेळापत्रक देण्यात आले होते मंबई ब्रिटन युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांची करोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते

कोरोनाच्या संकरावस्थेमुळे ब्रिटनमध्ये संसर्ग प्रसार वाढल्याने ब्रिटन यूरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे

या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी पालिकेने हॉटेलमधील दोन हजार खोल्या आरक्षित केल्या आहेत प्रवाशांना त्यांच्या खर्चाने या ठिकाणी राहावे लागणार आहे विमानतळावर आल्यापासून सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत यापूर्वीच्या परिपत्रकात पाचव्या किंवा सातव्या दिवशी चाचण्या करण्याबाबत निर्देश दिले होते मात्र त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आता या चाचण्या सातव्या दिवशीच कराव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान परराष्ट्रांच्या दुतावासात कामकरणाऱ्या अधिकाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणातून सुट दिली जाणार आहे मात्र त्यांना तसा अर्ज करावा लागणार आहे युरोपातून आलेला प्रवासी बाधित आढळल्यास त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात आणि अन्य देशांतून आलेल्या बाधित प्रवाशांना जीटी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे सातव्या दिवशी करोना चाचणी केल्यानंतर प्रवाशाला करोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाल्यास संस्थात्मक विलगीकरणातून सोडण्यात येईल मात्र त्यांना प्रढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे

त्यामुळे प्रवाशांच्या हातावर तसा शिक्का मारण्यात येणार आहे तसेच घरीच विलगीकरणात राहूअसे हमीपत्र प्रवाशांकडून घेतले जाणार आहे कोविड राज्यात कालही बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा नवबाधितांचीही संख्या जवळपास हजारानं जास्त होती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्याक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी काही ठिकाणी स्वॅब कलेक्शोन सेंटरही सुरू केले जाणार आहेत अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी दिली

या गावाबाबत विभागीय आयुक्तांकडील सूचना हरकती जाणून घेतल्यानंतर महिनाभराने महापालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे

राज्यभरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत ही तपासणी केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं

या सर्वांच्या घशातील स्रावाचे नमुने त्यांत ब्रिटनमध्ये आढळलेला विषाणूचा नवा प्रकार आहे का हे तपासण्यासाठी पुण्यातील विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत अद्याप तिथून त्याबाबतचा अहवाल आलेला नाही

स्कॉटलंडवरुन परतलेले बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील दोन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत मागील दोन दिवसापूर्वी ते परदेशातून परतल्यानंतर त्यांची कोरोणा चाचणी घेण्यात आली सध्या त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे

कोविडकवच कोरोना साथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे नागपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे तसंच डिंगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचं कोरोनामुळे निधन झालं

नितीन राऊत क्रीडा मंत्री सुनील केदार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला

पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार